राज्यसरकारी कर्मचा यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली

चतूर्थश्रेणी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांच्या प्रशांविषयी वेगळी बैठक घेऊन चर्चा करु असं ते म्हणाले

औरंगाबाद ििं राष्ट्रीय महामार्ग आणि प्रधानमंत्री जलसिंचन योजनेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ते काल बोलत होते रुपे डेबिट कार्ड भीम ऍप आधार किंवा िठर ऍप्लीकेशन्स मधून संगणकीकृत देवाण घेवाण करणा या गरीब वर्गाला कॅश बॅक ची सुविधा देण्याचा प्रस्ताव जीएसटी परिषदेनं मंजूर केला आहे

सुरुवातीला हा प्रयोग करण्यासाठी उत्सुक राज्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येईल

या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे चीनमध्ये नान्जिंग िि सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी

सिंधूची महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आज स्पेनच्या कॅरोलिन मरीनशी गाठ पडणार आहे

प्रुष एकेरीचा अंतिम सामना आज चीनचा शी युकी आणि जपानचा केन्टो मोमोता यांच्यात होणार आहे परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आणि कॉंग्रेस नेते प्रेमानंद रुपवते यांचं काल सांयकाळी मुंबईच्या टाटा रुग्णालयात निधन झालं

बाबूजी या नावाने ओळखले जाणारे रुपवते आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते यांचे पूत्र होते मुंबईतल्या चेतना महाविद्यालयाचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलं राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यात ते अग्रेसर होते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रेमानंद रुपवते यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आज सायंकाळी साडेचार वाजता दादरला चैत्यभूमी ब्रिं त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील